काही ठळक बातम्या

स्वच्छ भारत अभियानात सातारा जिल्हा देशात उत्क्रष्ट

नागपूर दूरदर्शन केंद्रातर्फे हेरगिरीवर आधारीत ध्ररंदर ही नवीन मालिका सह्याद्री वाहिनीवर सुरू करण्यात येणार

सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालच्या पाच व्यायाधीशांच्या पीठानं हा निर्णय दिला याचिकाकर्त्यानं हा कायदा घटनाबाह्य असल्याची मागणी केली होती पती हा पत्नीचा मालक नस्रन समाजात महिलांचं स्थान सर्वात वर आहे महिला आणि पुरुषांना समाजात समान अधिकार आहे व्यभिचार हे घटस्फोटाचं कारण ठरू शकतं परंतु तो फौजदारी गुव्हा नाही असा निर्वाछा न्यायालयानं दिला आहे

इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र अर्थात ई व्ही एम आणि मतदानाची पावती देणाऱ्या व्ही व्ही पॅट यंत्राचा पुरवठा सुरळीत असून चिंतेची बाब नसल्याचं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे आगामी लोकसभा तसंच राज्य विधानसभांच्या निवडणुकीत सर्व मतदान केंद्रांवर शंभर टक्के व्ही व्ही पॅट यंत्रं बसवण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचं आयोगानं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे

सुधीर मुनगंटीवार यांनी दिली

चीनच्या सरकारी मालकीची अन्न प्रक्रिया कंपनीची होल्डिंग कंपनी असलेली सी ओ एफ

ओ ही कंपनी हा तांदूळ घेणार आहे

पंतप्रधान श्री

ग्रामायण प्रतिष्ठानच्या वतीनं काल नागपूर इथं त्यांचा ज्येष्ठ पत्रकार आणि विचारवंत श्री

वैद्य यांच्या हस्ते झालेल्या सामाजिक कृतज्ञता सत्कार समारोहात ते बोलत होते

त्यामुळं या समस्येवर तोडगा काढण्यासाठी या मुलांना बालगृहातच राहु द्यावं त्यामुळं त्यांचं जीवन खुखकर हाईल आणि त्यांना भविष्यातील गंभीर समस्यांना सामोरं जावं लागणार नाही अशी भावना ही त्यांनी व्यक्त केली तर श्री

वैद्य यांनी यावेळी श्रोत्यांना वझ्झरला भेट देण्याचं आवाहन केलं तसंच प्रसिद्धी एरांगमुख आणि योग्य व्यक्तीचा सत्कार झाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं स्वच्छ भारत अभियानात सातारा जिल्हा देशात उत्कृष्ट ठरला आहे महात्मा गांधी यांच्या जयंती दिनी येत्या दोन ऑक्टोबरला पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सातारा जिल्हा परिषदेचा गौरव होणार आहे संपूर्ण ग्राम स्वच्छता अभियान असो कि निर्मल ग्राम अभियान असो यापैकी प्रत्यक अभियानात सातारा जिल्हा देशभरात पहिल्या क्रमांकावर राहिला आहे स्वच्छतेच्या बाबतीत सातारा जिल्हा देशात प्रव्हा एकदा ठळकपणे समोर आल्यामुळं सातारा जिल्हा परिषदेच्या जिल्हा पाणी आणि स्वच्छता अभियानचं कार्य अधोरेखीत झालं आहे भारतीय लष्करानं दोन वर्षापूर्वी केलेल्या लक्ष्यभेदी हल्ल्याच्या अर्थात सर्जिकल स्ट्राईकच्या द्विवर्ष प्रर्ततेनिमित्त्य नागप्ररातील वायू दलाच्या सोनेगाव विमानतळावर उद्यापासून दोन दिवसीय विमान आणि हेलिकॉप्टर प्रदर्शनाचं आयोजन नऊ ते चार या वेळात करण्यात आलं आहे प्रदर्शनस्थळी नागरिकांना आधारकार्ड पॅनकार्ड चालकपरवाना किंवा भारत सरकारतर्फे प्रमाणित कोणतंही वैध ओळखपत्र सोबत बाळ्गणं आवश्यक आहे नागप्र द्ररदर्शन केंद्रातर्फे निर्मित हेरगिरीवर आधारीत ध्ररंदर ही नवीन मालिका सह्याद्री वाहिनीवर सुरू करण्यात येणार आहे या मालिकेचं संपूर्ण चित्रिकरण नागपुरात तसंच विदर्भात होणार आहे प्रसिद्ध रहस्यमय कथाकार आणि साहित्यिक श्री ग्ररूनाथ नाईक यांच्या ध्ररंदर या ग्रुप्तहेरावर आधारीत ही मालिका असेल दिग्दर्शक श्री निरंजन पाठक हे या मालिकेचं नेतृत्व करतील आणि नागप्ररातील प्रसिद्ध नाट्य आणि सिनेदिग्दर्शक श्री

मुंबई आणि नागपूर संयुक्त केंद्रातर्फे सह्याद्री वाहिनीवरील ध्ररंदर ही नवीन मालिका व्यावसायिक आणि सामाजिक दृष्ट्या प्रथमच राबविण्यात येणारा उपक्रम राहणार आहे शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या वाशिम जिल्ह्यात इयत्ता पहिली ते बारावी पर्यतचं केंद्रीय विद्यालय सुरू होणार असून त्याची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे त्याच बरोबर केंद्र सरकारनं राष्ट्रीय उच्चतम शिक्षा अभियानाअंतर्गत राज्यात पालघर आणि वाशिम इथं दोन नवीन आदर्श महाविद्यालय सुरू करण्याचं जाहीर केलं आहे नागप्रच्या नॅशनल असोसिएशन ऑफ रिप्रॉडक्टीव्ह एव्ड चाईल्ड हेल्थ ऑफ इंडिया आणि एन

पी

माता आणि शिशू स्वास्थासाठी ही संघटना कार्यरत आहे या परिषदेला देश विदेशातून सुमारे एक हजार प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत

उद्या या गणपतीची स्थापना करण्यात येईल नागपुरातील निरी इथं सी एस आय आर

केंद्रीय गृहराज्य मंत्री श्री हंसराज अहिर सी एस आय आर निरी चे संचालक श्री राकेश कुमार आणि जी एच रायसोनी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ राजन वेळुकर या कार्यक्रमात उपस्थित होत्या देशात विज्ञानाची चळवळ सुरू करणाऱ्यांची आठवण ठेवून ही चळवळ पुढं जाण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे असं श्री वेळूकर यांनी बोलताना सांगितलं देशातील सर्वाना स्वच्छ पानी आणि हवा मिळावी यासाठी निरी मोलाचं कार्य करत असल्याचं प्रतिपादन श्री

ध्वुळे शिरपूर तालुक्यांमध्ये काँग्रेस समर्थक उमेदवारांनी जोरदार मुसंडी मारत बह्नतांश ग्रामपंचायतींमध्ये बह्नमत पटकावून लोकनियुक्त सरपंच निवडून आणण्यात यश मिळवले आहे तर शिंदखेड मध्ये भाजपा वरचढ ठरल्याचं म्हटलं जात आहे

गडचिरोली जिल्ह्याच्या अतिद्वर्गम भागातील रहिवासी असलेल्या आदिवासी बांधवानी महा मेट्रो नागपूरच्या माहिती केंद्राला काल भेट दिली हे सर्व आदिवासी बांधव गडचिरोली जिल्ह्यातील हेमलकसा इथं डॉ प्रकाश आमटे यांच्या लोकबिरादरी प्रकल्पाशी संबंधित आहे

सामाजिक कार्यातून जगभरात ठसा उमटवणारे डॉ प्रकाश आमटे आणि डॉ मंदा आमटे यांच्या हेमलकसा इथल्या लोकबिरादरी प्रकल्पाअंतर्गत विविध गावातील आदिवासी बांधवासाठी हा शहरी दौरा आयोजित करण्यात आला होता दारुबंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात मद्य तस्करीसाठी खासगी आरामगाड्यांचा वापर होत असल्याचा प्रकार उघड झाला आहे यवतमाळ पोलिसांनी काल रात्री पांढरकवडा मार्गावर छापा मारुन एक आरामबस एक द्रचाकी आणि स्रमारे एक लाख रुपयांच्या देशी तसंच विदेशी मद्याच्या साठ्यासह दोन तस्करांना अटक केली